भाऊबिजेलाही अनेकांनी दाखवलं सामाजिक भान पुणेकरांच्या फटाक्यांनी लावली पर्यावरणाची वाट विधानपरिषद निवडणुकीचं चित्र आज स्पष्ट होणार आणि महाराष्ट्राच्या दोन्ही शहिदांना साश्रू नयनांनी निरोप उघडली मंदिरांची दारे अवघ्या महाराष्ट्रातील वारकऱ्यांचं श्रद्वास्थान असलेलं देहू इथलं संत श्रेष्ठ तुकाराम महाराज मंदिर आणि आळंदीमधील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरं भाविकांसाठी अटी आणि शर्तींसह खुली करण्यात आली आहेत सकाळपासूनच दोन्ही मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली होती कोरोनासंदर्भातील सर्व नियमांच पालन केलं जात आहे गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली राज्यातली सर्वच मंदिरं मशिदी चर्च आणि इतर प्रार्थना स्थळं काल उघडली प्रार्थनास्थळांची दारं उघडल्यानंतर कोरोना प्रतिबंधाची बरीच पथ्यं पाळायची आहेत अनेक ठिकाणी ती पाळली जात असल्याचं दिसत होतं पण काही ठिकाणी लोकांनी नियम धाब्यावर बसवलेलेही दिसले काल सकाळी अनेकांची पावलं देवळांकडे वळली मास्क लावून माणसं रांगेत उभी होती मंदिर प्रशासन त्यांना योग्य अंतर राखायला सांगत होतं ताप मोजून सॅनिटायझर लावूनच देवळात प्रवेश मिळत होता प्रसिद्ध देवळात तर गर्दीवर नियंत्रण रहावं म्हणून ऑनलाईन बुकींग करूनच जावं लागत आहे अनेक देवळात रोज किती लोकांना पास द्यायचा ते ही ठरलं आहे पंढरपुरात रोज हजार लोकांनाच दर्शन मिळणार आहे

मंदिरात एकत्रितपणे गायली जाणारी भजनं आरत्या टाळाव्यात प्रसाद वितरण किंवा पवित्र पाणी शिंपडणे या सारख्या शारिरिक अर्पणांना परवानगी असणार नाही असं सांगण्यात आलं आहे पण सप्तश्रंगी देवीचे दरवाजे सकाळी उघडल्यानंतर भाविकांना काकड आरतीचा मान देण्यात आला जेजूरी गडावरही भंडारा उधळून येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात मंदिर उघडण्यात आलं मंदिरात नेतेमंडळी आल्यावर कार्यकर्त्यांनी सगळे नियम धाब्यावर बसवल्याच्या बातम्या तर अनेक ठिकाणाडून आल्या आहेत जिथे सगळे नियम पाळले जात असल्याचं सांगण्यात सांगण्यात येत होतं अशा ठिकाणाहून आलेल्या दृष्यांमध्ये मात्र सुरक्षित अंतर दिसत नव्हतं

यासोबतच तापमापक आणि सॅनिटायझरची व्यवस्था देखील करण्यात आली आहे शासनाच्या नियमानुसारच नागरिकांना मशिदीत प्रवेश दिले जात आहे नमाज पठणसाठी तयार केलेल्या नियमांचं पालन नागरिकांना करावं लागणार आहे पाडवा भाऊबीज दिवाळीतला पाडवा आणि भाऊबीजेचा सण काल सर्वत्र उत्साहानं साजरा झाला दिवाळीच्या सर्व खासगी आणि बहुतांशी शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांना सुटी असते मात्र अनेक शासकीय सेवा अशा काळातही सुरू असतात एस टी बस सेवा देणारे वाहक आणि चालकही अशाच प्रकारे कामावर असल्यानं नाशिक शहरातील मध्यवर्ती बस स्थानकात काम करणाऱ्या आणि भाऊबीजेच्या दिवशीही हा सण साजरा करू न शकणाऱ्या वाहक आणि चालकांना आगारातील महिला कर्मचाऱ्यांनी ओवाळून काल सकाळी अनोखी भाऊबीज साजरी केली रत्नागिरीजवळच्या हातखंबा आणि कारवांचीवाडी इथल्या माहेर संस्थेत या वर्षीची भाऊबीज मोठ्या उत्साहानं साजरी करण्यात आली संस्थेच्या स्नेहसदन या हातखंबा इथल्या संस्थेतल्या निराधार महिलांनी कारवांचीवाडी इथल्या संध्याहोममध्ये राहणाऱ्या निराधार पुरुषांना कौटुंबिक वातावरणात औक्षण करून आणि भेटवस्तू देऊन भाऊबीज साजरी केली गोंदिया पोलिस दलाच्या वतीने आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली जात आहे दीनबंध् ग्रामीण विकास संस्थेनही पुढाकार घेत पोलिसांसोबत देवरी तालुक्यातील रामाटोला गावात जाऊन आदीवासी लोकांना फराळ आणि गरम कपडे भेट दिले

आजकाल ऑनलाइन गवऱ्याही मिळतात शोधून बघा किंमत कळेल ऑनलाईन व्यापार करणारे गवऱ्यांतून पैसा कमावू शकतात मग आपण का नाही या प्रशाचं उत्तर देणारा गोधन दिवाळी हा उपक्रम राबवला आहे बुलडाणा जिल्ह्यातल्या एका बचत गटानं त्याची माहिती देणारा हा वृत्तांत ब्लडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात असलेल्या जलंबच्या सुरभी येथील महिला बचत गटानं यंदाच्या दिवाळीत गोधन दिवाळी हा उपक्रम हाती घेतला आहे

दीपावलीत गोधनाचं पूजन केलं जातं गोमातेला जेवढं महत्व आहे तितकंच महत्व आरोग्यदायी शेणालाही आहे

महिला बचत गटातील महिलांना रोजगार आणि गोमय दीवे तयार करण्याचे प्रशिक्षण देणारा सुरभी हा जिल्ह्यातील एकमेव बचत गट आहे

पुणेकरांच्या तुलनेत दिवाळीच्या दिवसांत यंदा मुंबईकरांनी फटाक्यांपासून होणारं उत्सर्जन कमी केलं

नेहमीच्या तुलनेत पुण्यातील प्रद्षण दुप्पट झालं आहे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 रामेश्वर सुमारे साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेला सिंधूदर्ग जिल्ह्यातल्या मालवणच्या श्री देव रामेश्वर नारायणचा पालखी सोहळा काल पारंपरिक पद्धतीनं आणि शासनानं ठरवून दिलेल्या नियमांचं पालन करून साजरा झाला छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले सिंधुदुर्गच्या उभारणीवेळी या ग्रामदेवतांची विधिवत शुद्धीकरणानंतर पुन्हा प्रतिष्ठापना केल्यानंतर हा सोहळा सुरू झाल्याची श्रद्धा आहे

प्रेस दिवस राष्ट्रीय प्रेस दिवस काल देशभर साजरा करण्यात आला

उपराष्ट्रपती एम वैकेय्या नायडू आणि माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल या दिनानिमित्त देशातल्या सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या

या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर ऍपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करु शकता आमचं ट्विटर हँडल ऍट एआयआरन्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेड़ियो या आमच्या युट्युब चॅनेलवर

कुठले किती बंडखोर अर्ज मागे घेतात ते आज कळेल आणि निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल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

केळकर केंद्रातील भाजपा सरकारनं आणलेले कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी सुरु असलेल्या काँप्रेसच्या आंदोलनाला महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळाला असल्याचा दावा महाराष्ट्र प्रदेश काँप्रेस कमिटीचे अध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे

डबलडेकर उड्डाणपूल नागपुरातील डबल डेकर उड्डाण पूल दिवाळीच्या दिवसापासून वाहतुकीसाठी खूला झाला आहे केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांनी शुक्रवारी या प्लाचा शुभारंभ केल्यानंतर शनिवारपासून नागप्रकर या प्लाचा वाहतुकीसाठी वापर करू लागले आहेत नागपुरातील अजनी चौक ते विमानतळ असा साडेतीन किलोमीटरचा उड्डाणपूल सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो आहे या दुमजली पुलाच्या पहिल्या मजल्यावरून ज्यांना थेट विमानतळाकडे किंवा त्यापुढे जायचं आहे अशा मोटारी धावताहेत तर द्सऱ्या मजल्यावरून मेट्रो अजनी चौक ते विमानतळा दरम्यानच्या भागात जाणाऱ्या वाहनांसाठी आधीचा वर्धामार्ग पुलाखाली आहेच देशातला हा अशा प्रकारचा पहिलाच डबल डेकर पूल आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मदतीने महामेट्रोनं या पुलाची निर्मिती केलीय वर्दळीच्या वर्धा मार्गावर होणारी वाहतूक कोंडी या पूलामुळे सूटणार आहे

विशेष म्हणजे या पुलाकरता एकाही घराचं अधिग्रहण करावं लागलेलं नाही

शहरातील बांधकाम व्यावसायिकांकडून हस्तांतरीत झालेल्या सदनिका पुणे महापालिकेच्या ताब्यात आहेत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

झोपडपट्टी निर्मूलन प्राधिकरण आणि पुणे महापालिकेच्या संयुक्त बैठकीमध्ये या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे

दरम्यान सध्या दिवाळीमुळे द्रुतगती मार्गावर वर्दळ वाढली असून काल मोठी वाहतुक कोंडी झाल्यानं अनेक वाहनं पथकर न घेताच सोडून देण्यात आली ई ऑफिस मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानंआपल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी ई ऑफिसचा वापर अनिवार्य केला आहे यामुळे प्राधिकरणाचं कामकाज अधिक गतिमान होणार असून सार्वजनिक प्रकल्पांच्या प्रगतीसह इतर सरकारी एजन्सी आणि एमएमआरडीएच्या विभागांकडून परवानगी लवकर मिळू शकणार आहे वाघ गोंदिया वनपरिक्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या दोन गावांच्या शेतशिवारात जंगली डुकरांची शिकार करण्याकरता लावून ठेवलेल्या विजेच्या तारात अडकून तीन वर्षांच्या एका वाघाचा मृत्यू झाला आहे ही घटना उघडकीस येऊ नये म्हणून अज्ञात आरोपीनं धारदार शस्त्रानं वाघाचे तुकडे करून परिसरातील शेतशिवारात फेकून दिले वन अधिकाऱ्यांनी श्वान पथकाच्या मदतीनं वाघाचे अवयव शोधले पण वाघाचे पंजे आणि डोकं काही त्यांना मिळालं नाही शहिद अंत्यसंस्कार जम्मू आणि काश्मीरमध्ये शहीद झालेले नागपूर जिल्ह्यातल्या काटोलचे शहीद नायक भूषण सतई आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या बहिरेवाडी येथील शहीद ऋषीकेश जोंधळे या महाराष्ट्राच्या वीरपुत्रांना काल त्यांच्या मायभूमीत साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला दिवाळी पाडवा आणि भाऊबिजेचा सण सारा देश साजरा करत असताना काटोल आणि बहिरेवाडीतले ग्रामस्थ मात्र शोकसागरात बुडाले होते शुक्रवारी काश्मिरात पाकीस्तानी आगळिकीला चोख प्रत्युत्तर देताना धारतिर्थी पडलेल्या शहिद भूषण सतई यांचा पार्थिव देह काटोलला नेण्याआधी कामठीच्या ब्रिगेड ऑफ गार्ड रेजिमेंटच्या गरुडा परेड ग्राऊंडवर सैन्यदलाच्या विशेष पथकाकडून पारंपारिक धून वाजवून त्याना अखेरची मानवंदना देण्यात आली राज्य शासनातर्फे उर्जामंत्री डॉ नितीन राऊत आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली मेजर जनरल दिनेश हुड्डा यांनी अभिवादन केलं भूषण सतई यांच्या पार्थिव देहावर कटोल इथं दुपारी संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील बहिरेवाडीचे वीरपूत्र ऋषीकेश जोंधळे यांचा पार्थिव देह काल पहाटे कोल्हापूरमध्ये दाखल झाला मराठा रेजिमेंटच्या वतीनं मानवंदना देण्यात आली सकाळी साडे सातच्या सुमारास बहिरेवाडी या ऋषीकेश यांच्या मुळगावी पार्थिव देह आणण्यात आला अवघ्या वीस वर्षांच्या या जवानाच अंत्यदर्शन घेताना अनेकांना अश्रुंचा बांध फुटला काल भाऊबीज होती सर्वत्र बहीण भावाला ओवाळते हुतात्मा ऋषीकेश यांनाही कल्याणी नावाची बहीण आहे मात्र या दुर्दैवी बहीणीवर ऋषीकेश यांच्या पार्थिवाला ओवाळण्याची वेळ आली हा प्रंसग पाहताना उपस्थितांना अश्रूंचा बांध फुटला त्यानंतर गावात अंत्ययात्रा काढण्यात आली

लष्कर आणि पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली तेव्हा ऋषीकेश जोंधळे अमर रहे भारत माता की जय घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदूमून गेला

बाफना यांचं काल दूपारी निधन झालं

हवामान राज्यातल्या थंडीला पळवून लावणारं ढगाळ हवामान आज आणि उद्या किरकोळ पाऊसही घेऊन येणार आहे आज कोकणात तर उद्या आणि परवा कोकणासोबतच विदर्भातही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे